स्वयंम पूनर्विकास धोरणालाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या निर्णयामुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमधल्या लाखो प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामधल्या संक्रमण शिबिरातल्या घुसखोरांना दंड आकारुन नियमित करण्याचा निर्णयदेखील यावेळी घेण्यात आला

आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निधीतून पाणी पुनर्वापर प्रक्रियाही राबवली जाईल अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादावर सन्मान्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण मध्यस्थांकडे सोपवलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एफ एम खलिफूल्ला हे या मध्यस्थ समितीचं नेतृत्व करतील अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू हे या समितीचे सदस्य आहेत या प्रकरणाची मध्यस्थी प्रक्रिया फैजाबादमधे येत्या आठवडयाभरात सुरु करावी आणि आठ आठवडयात पूर्ण करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे महाराष्ट्राचे उप लोकायुक्त म्हणून निवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांनी आज शपथ घेतली मुख्य सचिव डी

जैन यांनी पडसलगीकर यांना पदाची शपथ दिली

ही स्फोटक गुजरातमधल्या परवाना धारक हिमालाल जैन यांनी नागझरी खिल्या दगड खाणी साठी पाठविली असल्याचं प्राथमिक चौकशीत आढळून आलं आहे याबाबत पालघर जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्या कडून कायदेशीर बाबींची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे शेतीकडे व्यावसायीक दृष्टीकोनातून रोजगार देणारी संस्था म्हणून बघणं आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणं गरजेचं असल्याचं सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांनी सामुहिक विचारातून गटशेती केली तर शेतकऱ्यांची उन्नती निश्चितपणे होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला राज्य शासनाचा कृषी विभाग आत्मा जळगाव आणि कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा नियोजन भवनात शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते फिल्म्स डिव्हिजन आज अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्रीप्रधान चित्रपटांचं विशेष प्रदर्शन करत आहे मुंबईतल्या नव्या संग्रहालय भवनात हे चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत फिल्म्स डिव्हिजनच्या सहकार्यानं फिक्की फ्लोदेखिल दोन स्त्रीप्रधान माहितीपट प्रदर्शित करणार आहे सातारा तालुक्यातल्या निसराळे या गावातल्या महिलांना महिला दिनाच्या औचित्यानं पूर्ण दिवासाची देण्याच्या सूड्टी उद्देशानं स्वंयपाक घराचा ताबा पुरुषांनी स्वीकारायचं ठरवलं आहे तसा ठरावच ग्रामपंचायतीनं केला जालना शहर आणि जिल्ह्यात शाळा महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला महिलां दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा संदेश देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं जागतिक महिला दिनानिमित्त धुळशिहरासह जिल्ह्याभरात आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले महिला दिनाचं औचित्य साधून पालघर जिल्ह्यातल्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पालघर जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्याचं कामकाज स्वतंत्ररित्या पाहण्यासाठी नेमण्यात आलं होतं रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला

धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजना लागू करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावरुन आदिवासी संघटनांनी आज नंदूरबार ि आदिवासी बचाव मोर्चा काढला शहरातल्या राणा प्रताप पुतळ्यापासून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला यावेळी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना निवेदन देण्यात आलं रेशीम शेती आणि रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी गट तयार करुन रेशीम उत्पादन ते कापड निर्मिती अशी साखळी तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन सहकार पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे

जालना पोलीस वसाहतीमध्ये नळाचे पाणी भरताना विजेचा शॉक लागून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली प्रदीप काजळे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव असून ते चंदनझिरा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते